मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याचे ठाणे न्यायालयाचे निर्देश वित्त विधेयक राज्यसभेत काल वित्त विधेयकाला मंजूरी देण्यात आली त्यामुळे आता संसदेनं अर्थसंकल्पाबाबतचं कामकाज पूर्ण केलं आहे कोविड साथी आधी राज्यांना देय असलेली वस्तू आणि सेवा करासाठीची संपूर्ण नुकसानभरपाई त्यांना देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयकावरील चर्चदरम्यान राज्यसभेत दिली या विधेयकात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही विशेषतः प्रत्यक्ष कर आणि प्राप्तीकरात वाढ केलेली नाही असं सांगून अर्थमंत्र्यांनी कोविड काळात सामान्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आरोग्य आणि तत्संबंधित व्यवसायासाठी राष्ट्रीय आयोग नेमण्याबाबतच्या विधेयकाला काल संसदेनं मंजूरी दिली तसंच किशोर न्याय दुरुस्ती विधेयकही काल लोकसभेत मंजूर झालं जिल्हा बाल कल्याण समित्यांच्या अधिकारात वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत देशातल्या कोरोना परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली

मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि पंजाबमधली दिसून येत असलेली रुग्ण वाढ चिंताजनक आहे असं भूषण यांनी सांगितलं

राज्य मंत्रीमंडळ राज्यातल्या वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करून त्यांना प्रोत्साहन वेतनवाढ देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

हे नियम अ आणि ब गटातील सर्व राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी असतील

याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील विविध वायनरींना होणार असून त्यांनाही शेतकऱ्यांची थकीत रक्कम देणं सुलभ होणार आहे

भाजपाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या सध्याच्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळगलेलं मौन गंभीर आहे राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही राज्य सरकार योग्य कार्यवाही करत नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी यासंदर्भात हस्तक्षेप करत अहवाल मागवावा अशी मागणी शिष्टमंडळानं केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता परमबीर सिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेली याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेत केली होती मात्र त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली तसंच याचिका मागे घेण्याची परवानगी दिली मनसुख हिरेन मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याचे निर्देश काल ठाणे न्यायालयानं दिले या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक करत आहे आता हे प्रकरण एनआयए कडे सोपवाव या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा ताबाही एनआयए कडे द्यावा असे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी

त्यामुळे ऑनलाइन मिळकत कर भरण्यात प्णेकर आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालं आहे महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी काल ही माहिती दिली

मात्र ऑनलाइन सभा घेण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सर्वच पतसंस्थांकडे उपलब्ध नसल्यामुळे मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती

पूल दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंट ते कुलाबा हा नवीन पूल बांधण्यात येणार आहे

या प्लाम्ळ या भागातली सागरी जैवविविधता आणि मासेमार यांचं नुकसान होऊ देणार नसल्याची ग्वाही प्राधिकरणाचे आयुक्त आर

पीक व्यवस्थापन कार्यशाळा शेतकामात महिलांचा प्रमुख वाटा असून त्यांच्यातल्या उपजत कौशल्यामुळे महिलांनी तंत्रज्ञान अवगत करून शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करावेत असा सल्ला शिक्षण संचालक डॉक्टर धर्मराज गोखले यांनी परभणी इथं दिला अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी पीक काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते सहा दिवसांचा हा कार्यक्रम येत्या शनिवारपर्यन्त चालणार आहे

परीक्षा ऑनलाइन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शाह यांनी दिली

सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा पराभव केला

अस्वल हल्ला गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील टिपागड पहाडावर अस्वलानं हल्ला केल्यानं तीन जवान जखमी झाल्याची काल घडली

अन्य वारकऱ्यांनी त्यावेळी देहूनगरीत न येता घरीच गाथा पारायण करण्याचं आवाहन देहूच्या संत श्री तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे

पूण्याची जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी यांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे

राज्यात अन्यत्र हवामान कोरडं राहील

नमस्कार